तथापी शैक्षणिक संस्थांमधे आणि सरकारी नोक यांमधे मराठा आरक्षण देऊ नये या मागणीवर सुनावणी घ्यायला न्यायलयान तयारी दर्शवली आहे महाराष्ट्र शासनाचा आरक्षणाचा निर्णय आणि मुंबई उच्च न्यायायलयानं या निर्णयाला दिलेली मान्यता पूर्वलक्षी प्रभावानं राबवता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी नोक या याकरीता मराठा समाजाला कायद्याचा आधार देण्याच्या मुंबई उच्च न्यायलयाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनानं बाजू मांडावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे संजीत शुक्ला या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीनं ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी भाजपाच्या महिला खासदारांची भेट घेतली पक्षाच्या खासदारांशी भेट घेण्याची ही पाचवी बैठक होती पक्षाच्या खासदारांचे सात गट करण्यात आले असून प्रधानमंत्र्यांनी यापूर्वी तिर मागासवर्गीय अनुसूचित जातीजमातीतील खासदारांशी भेट धेतली आहे प्रधानमंत्र्यांशी पक्षाच्या सर्व खासदारांना थेट संवाद साधण्याची संधी मिळावी यासाठी अशा प्रकारच्या बैठका आयोजित करण्यात येत आहेत असं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं सांगितलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या चार दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती अधिकारीक सूत्रांनी दिली या दौन्यात राष्ट्रपती सतीश धवन अवकाश केंद्र आणि श्रीहरीकोटयाला भेट देतील

चेन्नई श्वेल्या डॉ आंबडेकर विधी विद्यापीठाच्या पदवीदान समारभात ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती विजया कापसे ताहीलरमानी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पदवी प्रदान करतील तामिळनाडूत काल संध्याकाळी राज्यसभासाठीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले

वायको यांच्या उमेदवार बाबत अनिश्वितता होती कारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या एका भाषणामुळे त्यांना देशद्रोही ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाचीही शिक्षा झाली होती तामिळनाडूमधल्या वेल्लोर मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केली आहे

कर्नाटकमधे उड्रवलेल्या राजकीय परिस्थितीबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी निपक्ष भूमिका बजवावी असं आज केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे अध्यक्षांनी राजीनामा दिलेल्या सर्व आमदारांची पत्रांची सखोल पडताळणी करावी असं तोमर यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलतांना सांगितलं कर्नाटकातील परिस्थिती हा काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यापक्षांचा अंतर्गत प्रश्न असून भाजपाशी याचा काही संबंध नाही असंही तोमर यावेळी म्हणाले

रामनाथपुरम जिल्ह्यातील नंवूथलाई श्रेले मध्छिमार काल समुद्रात मासेमारी करण्यासाठी उतरले असताना नेदुनथीऊ श्रेल श्रीलंकेच्या नौदलानं त्यांना अटक केली श्रीलंकेच्या नौदलानं या सहा मच्छिमारांच्या विरोधात आरोप दाखल केला आहे जम्मू आणि काश्मीरमधे पाकिस्तानी सैन्यदलानं पुन्हा एकदा आगळीक केली असून राजौरी आणि पूँछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत बेछूट गोळीबार केला आज सकाळी आठ वाजता पूँछ जिल्ह्यातल्या मानकोटे आणि कृष्णा घाटी या भागात तर राजौरी जिल्ह्यातल्या बाबाखोरी आणि नोशेरा भागात पाकिस्तानी सैन्यान भारतीय चौक्यावर गोळीबार केला तथापि सजग भारतीय सैन्यदलान या कुरापतीला रोखठोक उत्तर दिलं भारतीय सैन्यात जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही आसाममधील पूरस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे काल एका नदीचा बांध तुटल्यामुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे

धेमजी पारपेटा तसंच बोगाई गाव जिल्ह्यात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या तुकडया अहोरात्र मदत कार्यात गुंतल्या आहेत मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल सर्व उपायुक्तांबरोबर चर्चा करुन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज अहमदाबाद मधल्या न्यायालयामधे अब्रनुकसानीच्या दाव्यासंदर्भात हजर राहणार आहेत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी त्यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे

भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा या बँकेचे संचालक होते याप्रकरणी काँप्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यावरही याचिकाकर्त्यांनी ठपका ठेवला आहे अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिका यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत ही अब्रुनुकसानीची घटना असल्याचं म्हटलं आहे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात काल नवी दिल्लीत पाचवी उच्च स्तरीय चर्चा झाली

या बाबतीत संपूर्ण क्षमतेनं परस्पर संबंध दृढ करण्याविषयी वैचारिक देवघेव अत्यंत मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं भारत आणि युरोपीय संघातील सदस्य देशांमधे होणारी नागरिकांची ये जा तसंच स्थलांतर याबाबतीत द्विपक्षीय हिताच्या गोष्टीवर चर्चा झाली आणि व्यूहरचनात्मक भागीदारी वाढवण्यासाठी या दोन्ही गोष्टींची आवश्यकता अधोरेखित झाली

दुसऱ्या वार्षिक शिखर संमेलनाच्या निमित्तानं काल जारी केलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे केंद्रसरकारनं पवन हंस लिमिटेडमधे निर्गृतवणूक करण्याकरता नवी बोली जारी केली आहे

चेन्नईमधे मोठं पाणीसंकट निर्माण झालं असून त्यावर उपाय म्हणून रेल्वेनं पाणी नेलं जात आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील वाणिज्य पारपत्र व्हिसा तसंच अनिवासी भारतीयांच्या विषयाशी संबंधित खात्याचे सचिव म्हणून वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विकास स्वरूप यांची नियुक्ती करण्यात आली आहे

विम्ब्ल्डन पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने आज होणार आहे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना होईल तर नोवाक जोकोविच आणि रॉर्बटो बॉटीस्टा अगुट यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल